उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे या अधिवेशनाचं पहिलं सत्र उद्यापासून सुरु होणार आहे

असममधल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडचे चारही घटक आज आपली शस्त्रास्त्रं खाली ठेवून आत्मसमर्पण करणार आहेत केंद्र सरकार राज्य सरकार आणि नॅशनल डेनोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड यांच्यात नवी दिल्ली ध्वं नुकतच यासंबंधी त्रिपक्षीय करार झाला होता असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हिमांता बिस्वा सर्मा आज या आत्मसमर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मानवी अधिकाराचं संरक्षण आणि जतन करण्यासंबंधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पूर्ण वैधानिक आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं अयोजित केली आहे न्यायमूर्ती एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे मानवी अधिकार संरक्षण कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर राष्ट्रीय मागास अयोग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग या नव्या कङ्यात समावेश केल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक होत आहे त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे अल्पसंख्यांक अनुसूचित जाती जमाती आणि महिला आयोगाचे अध्यक्ष या आयोगाचे सदस्य आहेत हे सर्व या बैठकीला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं भारतातील पोलीस संघटनांच्या आकडेवारीचं प्रकाशन केलं बीपीआर अँड डी अर्थात पोलिस संशोधन आणि विकास विभागाचे महासंचालक व्ही एस के कौमुदी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते

या संघटनेकडून होत असलेल्या या चांगल्या कार्याबद्दल अमित शाह यांनी आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे युरोपीय संघातले भारताचे मित्र पाकिस्तानच्या मित्रांपेक्षा वरचढ ठरले या संघातल्या बहुतेक देशांशी संपर्क साधून भारतानं सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात त्यांनी मतदान करू नये म्हणून पाठपुरावा केला होता या कायद्याबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून थेट दृष्टीकोन समजून धेईपर्यंत मतदान पुढे ढकलण्याची तयारी युरोपीय संघाच्या खासदारांनी दर्शवली मार्घच्या मध्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जयशंकर ब्रसेल्सला भेट देणार आहेत चीनमध्ये नव्या कॉरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनला भेट देणं टाळावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांनीही आपल्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवावं अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या विषाणूच्या प्रतिबंधासाठी आणि हाताळणीसाठी आवश्यक असलेल्या सज्जतेचा देखील मंत्रालयानं आढावा घेतला आतापर्यंत देशात या विषाणूषा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं

या विषाणू संदर्भातल्या शंकाचं निरसन करण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत असलेलं कॉल सेंटर सुरू केलं आहे

दरम्यान चीनमध्ये हुबैई प्रांतात असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमानांच्या दोन फेऱ्याचं परिचालन करण्याची परवानगी देण्याची विनंती भारतानं चीनला केली आहे

तेलंगणमध्ये कॉरोना विषाणू प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून एक नोडल रुग्णालय आणि नोडल अधिकारी सज्ज ठेवल्याची माहिती या राज्याचे आरोग्यमंत्री ई राजेंदर यांनी दिली आहे या संदर्भात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते

विजया कुमार नोडल अधिकारी असतील अशी माहिती त्यांनी दिली प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन धेण्यासाठी केंद्राशी सातत्यानं संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं

हे सर्व नक्षलवादी छत्तीगडमधल्या नारायणपूर धिले आहेत या नक्षलवाद्यांच्या विरोधात लाहेरी उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत

लंडनच्या प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री अकरा वाजता व्रिटन युरोपीय संघापासून वेगळा होईल मात्र यावर्षीच्या शेवटपर्यंत त्यांचे आर्थिक व्यवहार तसेच सुरु राहणार आहेत युरोपीय संघाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ब्रिटनला सहभागी होता येणार नाही युरोपीय संघातून बाहेर पडणारा ब्रिटन हे पहिलं राष्ट्र आहे

आज हुतात्मा दिवस म्हणूनही हा दिवस पाळला जातो राजघाट क्रे असलेल्या गांधीर्जीच्या समाधीवर सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे राजघाट श्रून या प्रार्थना सभेचं आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर थेट प्रसारण सकाळी नऊ चाळीसपासून केलं जाईल ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज रोहन बोपण्णा आणि नादिया किचेनॉक या जोडीची क्रोएशियाचा निकोला मेक्टीक आणि चेक प्रजासत्ताकाची बार्बरा क्रेजिकोवा या जोडीशी होणार आहे पुरुष एकेरीत आज रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांची उपांत्य फेरीची लढत होणार आहे मात्र स्पेनच्या राफेल नदालचं आव्हान काल संपुष्टात आलं डॉमिनिक थीम यानं त्याचा पराभव केला जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं स्वित्झर्लंडच्या स्तानिस्लास वावरिंकाला नमवलं झ्वेरेव आणि थीम यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे

या खात्यांमधले व्यवहार ग्राहकांच्या घोषित उत्पन्नाशी विसंगत आहेत असं आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे

या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्वित दिशेनं प्रयत्न करेल असं चीनचे प्रधानमंत्री ली केचियांग यांनी म्हटलं आहे बसंत पंचमी आणि सरस्वती पूजेचा सण आज देशाच्या विविध भागांमधे धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे लोक विशेषतः विद्यार्थी या दिवशी विद्येची देवता मानली जाणा या सरस्वतीची पूजा करतात वसंत ऋतुच्या प्रारंभानिमित्त साजरा केल्या जाणा या वसंत पंचमीसाठी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे